गुंतवणूक आणि आर्थिक विकासासंदर्भात स्थापन केलेल्या पाच सदस्यीय मंत्रिमंडळ समितीत गृह मंत्री अमित शाह अर्थमंत्री निर्मला सीतारामन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचा समावेश आहे रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी निर्माण करण्याबाबत स्थापन केलेल्या दहा सदस्यीय समितीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान कौशल्य आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार नागरी विकास मंत्री हरदीप पुरी यांच्यासह निर्मला सीतारामन पिय्ष गोयल आणि नितिन गडकरी यांचाही या समितीत समावेश आहे

स्वच्छतेचा आग्रह आणि स्वच्छता विषयक संदेशांची भूमिका यात महत्वाची ठरल्याचं निरीक्षण युनिसेफनं नोंदवलं आहे

त्या पाठोपाठ नागप्रमध्ये सर्वाधिक तापमान होतं दरम्यान औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात विविध भागांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने हा सोहळा साजरा करण्यात येत आहे शिवराज्याभिषेक सोहळयासाठी राज्यभरातून शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत बुधवार संध्याकाळपासूनच रायगडावर वेगवेगळया कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम झाला आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचा भव्य आगमन सोहळा आहे

शेतकऱ्यांना पेरणी काळात बियाणं खतं खरेदीसाठी रोख रकमेच्या स्वरुपात मिळण्यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे यात अल्प आणि अत्यल्प शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मदत देण्यात येणार आहे

या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पाटबंधारे विभागानं दिला आहे या निर्णयाम्ळं उद्योग क्षेत्रात तीव्र नाराजी पसरली आहे कोट्यवधी रुपयांचं यामुळं नुकसान होईल अशी भीती उद्योजक व्यक्त करत आहेत

धऱण परिसरात पहाटे स्फोटाचे आवाज झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे धरण अभियंत्यांनी या प्रकरणी चौकशी करून अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे जाळे जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे